मोदी ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांना नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे नवभारताच्या निर्मितीला हातभार लागला असून ग्रामीण भागातही मोठ्या संख्येनं उद्योजक तयार होत आहेत वसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे डिजिटल इंडिया उपक्रमातील लाभार्थीशी काल मोदी यांनी विडीबो कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधवला त्यानंतर ते बोलत होते सरकारनं या उपक्रमाच्या प्रत्येक पैलूवर काम केलं असून त्यामुळे त्याचा फायदा जनतेला मिळत असल्याचं दिसून येत आहे तंत्रज्ञानाचा लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी देशात सामाजिक सेवा केंद्रांच जाळं मजबूत करण्यात आलं असून तीन लाखांहून अधिक केंद्रांद्वारे ही सेवा पुरविण्यात येत असल्याचही त्यांनी सांगितलं

फडणवीस सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते काल वॉशिंग्टन इथं जॉर्ज टाउन विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय धोरणात्मक अभ्यास केंद्रानं संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते

दरम्यान या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना वाउटस्टेंन्डींग लीडरशिप इन डेव्हलपमेंट हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात राबविलेले जलयूक्त शिवार अभियान यशस्वी ठरल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी काल जागतिक बैंकेच्या अधिकाऱ्यांसह महत्वाच्या उद्योग प्रतिनिधींशी चर्चा केली जागतिक बैंकेनं राज्यातल्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी आर्थिक सहकार्याची तयारी दर्शविली असून फोर्ड मोबिलिटी कंपनीकडून एकीकृत वाहतूक व्यवस्थेसाठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती या चर्चेनंतर देण्यात आली उडान केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील नाशिक दिल्ली विमान सेवा सुरू झाली याहे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे थाणि जिल्हाधिकारी बी राघाकृष्णन यांच्या हस्ते ओझरच्या विमान तळावर काल दुपारी या सेवेचा प्रारंभ झाला आठवड्यातून तीन दिवस ही विमान सेवा उपलब्ध असेल

डिझेलची दरवाढ आणि कर्मचार्यांच्या वाढीव पगाराचा बोजा यामुळे ही भाडेवाढ करण्यात याली आहे तिकीटदरातील वाढ पाच रुपयांच्या पटीत करण्यात आली असून आता सात रुपयांच्या तिकिटासाठी पाच रुपये तर आठ नऊ रुपयांच्या तिकिटासाठी दहा रुपये आकारण्यात येणार आहेत

राज्य निवडणूक आयुक्त ज स

जावडेकर समाज निरोगी राहण्यासाठी शालेय वभ्यासक्रमात आरोग्यविषयक गोष्टीचा समावेश करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावड़ेकर यांनी काल पुण्यात केलं लट्टपणा प्रतिबंधक आणि नियंत्रण कार्यक्रमाचं उद्घघाटन जावड्रेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते निरोगी भारत आणि नागरिकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी आरोग्यविषयक बाबींचा समावेश अभ्यासक्रमात असणं गरजेच आहे असही ते म्हणाले पानशेत पुण्यातील पानशेत पूरग्रस्तांना दिलेले गाळे त्यांच्या मालकी हक्काचे करण्यासाठी रक्कम जमा करण्यासाठी मुदत देण्यास तसंच पूरग्रस्तांनी केलेली वतिक्रमण दंड घेऊन नियमित करण्यास मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल तत्वत मान्यता दिली

याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

तसंच पूरग्रस्तांनी त्यांना दिलेल्या जमिनी आणि गाळ्यांवर केलेली अतिक्रमणे हस्तांतरितांनी तसंचं बाहेरील व्यक्तिंनी केलेली अतिक्रमणे राज्य शासनाने ठरविलेल्या दंडाची रक्कम भरून नियमित करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली पूरग्रस्तांच्या सहकारी संस्थांनाही या जमिनी मालकी हक्काने देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात थाला

नाट्यसंमेलन नाट्यक्षेत्रात मराठी माणसाची ताकद उभी करू असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दिलं

त्यावेळी ते बोलत होते रंगभूमीचा इतिहास मांडणारं दालन मुंबईत गिरगाव चोपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्रात उभारलं जाईल तसंच बंघेरीतील क्रीडा संकुलात नाठ्य कलावंताची राहण्याची सोय केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं नाव्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी येऊ नये असं म्हणणं योग्य नाही असं मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं आठवड्यातून एकदा मराठी नाटक पहावं हा परिपाठ बदलायला हवा महिनाभर दर्जेदार नाटकं नाळ्यगृहात लावली तर मराठी रंगभूमी बहरास येईल असा सल्ला स्वागताध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद ताबडे यांनी आपल्या भाषणात दिला गौरी लंकेश सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित परशुराम वाघमारे हाच लंकेश यांचा मारेकरी असल्याचा दावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकानं केला आहे तसच गौरी लंकेश कॉंग्नेड गोविंद पानसरे आणि एम एम कलवुर्गी या तिघांचीही हत्या एकाच हत्यारानं झाल्याचंही एस व्याय टी नं म्हटलं आहे

भीमा कोरेगाव माओवादी संघटनाशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या प्राध्यापक शोमा सेन यांना काल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून निलंबित करण्यात आलं या विद्यापीठात त्या इंग्रजी विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या

पुणे विचापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे संगणकीय स्वरूपात असलेली माहिती अर्थात डिजिटल डेटा सुरक्षित रहावा म्हणून विद्यापीठाने दक्षिण भारतामधील एका प्रसिद्ध विद्यापीठाशी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे

विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात याबाबतच्या अनेक तक्रारी येत होत्या त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे शाळा सिंधुदुर्ग सव्वा महिन्याच्या विश्रांतीनंतर विदर्भ वगळता राज्यातील प्राथमिक शाळा कालपासून पुन्हा मुलांच्या किलबिलाटान गजबजल्या

मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमम्मान महिन्याची आज सांगता होत आहे

मात्र भारतीय गोलंदाजीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही

त्यामुळे कसोटी पदार्पणातच अफगाणिस्तानवर फॉलोबॉनची नामुष्की ओढवली

हवामान मोसमी वारे थंडावल्यानं पाऊसमान सध्या कमीच आहे काल कोकणात हलक्या ते मध्यम सरींनी अनेक ठिकाणी हजेरी लावली पावसाचं प्रमाण दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा कांकणभर जास्त होतं सह्याद्रीच्या घाटांमध्येही थोडाफार पाऊस झाला पण दख्खनच्या पठारावरचा बहुतांश भाग कोरडाच होता आजही कोकणात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावू शकतो